बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील प्तळ्याच्या वाढीव उंचीच्या स्धारित प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली नगरपरिषदांमध्ये बहसदस्यीय प्रभाग पदधतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पदधतीचा अवलंब करण्यासाठी अधिनियमातील सुधारणेचा अध्यादेश काढण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यामध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी तसंच उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचं सादरीकरण आजच्या बैठकीत करण्यात आलं मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अंतर्गत येणाऱ्या मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या सागरी पुलाच्या पहिल्या गाळ्याच्या उभारणीच्या कामाचा आरंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे खासदार अरविंद सावंत आमदार अजय चौधरी यावेळी उपस्थित होते हा प्रकल्प वेळेत पर्ण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली या प्रकल्पाच्या उभारणीतील हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे स्वयंचलित लॉचिंग गर्डरदवारे प्लाच्या प्रकल्पाच्या पहिल्या स्पॅनची उभारणी होत आहे

या प्लाची समुद्रातील लांबी सुमारे साडेसोळा किलोमीटर असून जमिनीवरील प्लाची एकूण लांबी सुमारे साडेपाच किलोमीटर आहे हा पूल भारतातील सर्वात जास्त लांबीचा सम्द्रावरील पूल ठरणार आहे कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी केलं आहे ते आज बहातराव्या सेनादिनानिमित्त दिल्ली कॅन्टोन्मेंट इथं आयोजित कार्यक्रमा बोलत होते दहशतवाद मोडून काढण्यासाठी उपलब्ध असलेल्या कोणत्याही पर्यायाचा अवलंब करायला लष्कर कचरणार नाही असं ते म्हणाले देशाच्या ईशान्य भागात हिंसाचाराच्या घटनांमधे लक्षणीय घट झाली आहे असं त्यांनी सांगितलं

शेजारी देश करत असलेल्या छुप्या युद्धालाही त्यामुळे आळा बसेल असं ते म्हणाले

तारापूर औदयोगिक वसाहतीसारख्या घटनांची पूनर्रावृत्ती टाळण्यासाठी धोकादायक रासायनिक कारखान्यांचं परिक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत त्यान्सार कारखान्याची पाहणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे औद्योगिक स्रक्षा आणि आरोग्य विभागाचे सहसंचालक हे या समितीचे अध्यक्ष असतील तर कामगार उपायुक्त महाराष्ट्र प्रदृषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आयआयटी मुंबईच्या रसायन विभागाचे प्रतिनिधी हे या समितीत विषय तज्ञ म्हणून काम पाहतील म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन मध्यस्थी केल्यामुळे लहान मुलांवरच्या वैद्यकीय उपचारांसाठी प्रसिद्ध मुंबईतील वाडिया रुग्णालय आजपासून रुग्णांच्या सेवेसाठी स्रु झालं महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज वाडिया रुग्णालयात जाऊन पाहणी केली

नवी मुंबईत वाशी इथं उभारण्यात आलेल्या उतराखंड भवनचं उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज झालं महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी आणि उत्तराखंडातली पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरंचसं साधर्म्य आहे त्यामुळे उतराखंडातल्या नागरिकांना मराठी बोलणं फारसं अवघड नाही त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिका असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं यावेळी उत्तराखंडचे म्ख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत उपस्थित होते उत्तराखंड भवन राज्यासाठी सन्मानाचं प्रतीक आहे पर्यटन उत्पादन ग्रंतवणूकदारांसाठी या भवनात कार्यालय बनवणार असल्याची माहिती उतराखंडचे म्ख्यमंत्री रावत यांनी दिली प्रजासत्ताक दिनी प्रत्येक जिल्हा मुख्यालयाठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ होणार आहे गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्त दरात स्वच्छ पोषक व पदार्थाची ग्णवत्ता राखून ताजं भोजन दिलं जाणार असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी दिली आहे शिवभोजन योजनेसंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते